केंद्रात भाजपा सरकार दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जनतेला दिलेल्या लिहीलेल्या पत्रात प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे की या लढ्यात भारताच्या कामगिरीनं सारं जग चकित झालं आहे अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी आणण्याच्या प्रयत्नांचा वस्तूपाठही भारत जगासमोर ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या वर्षभरात आपल्या सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतले आणि देशाची वेगाने प्रगती झाली असं सांगून त्यांनी म्हटलंय की देशासमोर आणखी अनेक आव्हानं उभी असून त्यासंदर्भात खूप काही करण्याची आवश्यकता आहे याकरता आपण अहोरात्र काम करत असून देशवासियांच्या क्षमतेवर आपला जास्त विश्वास आहे या लढाईत अनेक मजूर छोटे व्यावसायिक फेरीवाले व्यादींना त्रास भोगावा लागला तरी आपण सर्व एकजूटीने तो दूर करू असं मोदी यांनी म्हटलं आहे या कसोटीच्या काळात सर्वांनी नियम आणि सूचनांचं पालन करावं आणि संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलं आहे

गेल्या वर्षभरात संसदेतली कार्यक्षमता वाढल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय की आता ग्रामीण शहरी क्षेत्रातला फरक पुसट होत चालला आहे

सबका साथ सबका विकास या धोरणानंच देश प्रगती साधत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी या संदेशात म्हटलं आहे

राज्याचली आकाशवाणीची सर्व केंद्र तो सहक्षेपित करतील केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या द्सऱ्या कार्यकाळात सत्ता राबवण्यावर जास्त भर राहिला असून देशाच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक संस्था उद्ववस्त होत आहेत असं काँप्रेसनं म्हटलं आहे या सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ही टीका केली आहे

तो अजूनही राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे

रत्नागिरी जिल्ह्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला

धुळे शहरात आज आणखी तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

अमरावतीत आज आणखी सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आज एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवालही पॉझीटीव्ह आला

दरम्यान आज न्यूमोनिया झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत औरंगाबाद जिल्ह्यात आज अड्डावीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

नांदेड जिल्ह्यात आज चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे

दरम्यान आज नांदेड शहरात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे

अहमदनगर जिल्ह्यातही आज सात जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॅझीटीव्ह आले यात संगमनेर श्विल्या दोन रुग्णांचाही समावेश आहे

हा रुग्ण गुजराथमधून आला होता

आयसीएमआर च्या निकषांमध्ये बसणाऱ्या तसंच घशातल्या स्रावांचे नमुने गोळा करण्याची क्षमता आणि तज्ञ उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळांचा या समुहात समावेश आहे या सामुहीक केंद्रांमध्ये चाचण्यांसाठी लागणारी यंत्रसामुग्री पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे धूम्रपान तसंच ठिर मार्गांनी तंबाखूचं सेवन करणं हा दंडनीय गुन्हा असल्याचं राज्यशासनानं जाहीर केलं आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे हा गुन्हा करताना प्रथमच आढळल्यावर एक हजार रुपये दंड भरावा लागेल आणि एक दिवसाची सार्वजनिक सेवा द्यावी लागेल

अंतिम वर्ष पदवी परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनातली चिंता संपवण्याच्या दृष्टीनं विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे झालेल्या बर्क्कीत ते आज बोलत होते या बर्क्कीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मुख्य सचिव अजोय मेहता विभागाचे सचिव सौरभ विजय तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ अभय वाघ हे सुद्धा सहभागी झाले होते आगामी शक्तणिक वर्ष कधीपासून सुरु करायचं याबाबत विविध प्रस्ताव तयार केले जात आहेत पण सध्या विद्यार्थी आणि पालकांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी अंतिम परीक्षेबाबतची अनिश्वितता संपवण्याचा विषय प्राधान्यानं हाताळावा लागणार आहे असं ते म्हणाले एकाही विद्यार्थ्याला कोरोनासंसर्ग होणार नाही अशी काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेणं त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्वित करणंहे पर्याय वापरता येतील असं ते म्हणाले अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी तिके गुण किंवा श्रेणी प्रदान करणं तसच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देणं असे पर्याय स्वीकारायचे झाले तर त्याच्या कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली कोरोनाच्या संकटाला संधी मानून राज्यातला प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातली प्रादेशिक विषमता संपवण्यासाठी प्रयत्न करण्याचं तसंच नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक ललिता ताम्हणे यांचं आज ठाण्यात दीर्घ आजारानं निधन झालं

वृत्तपत्रांमधे विशेषतः चित्रपटविषयक लिखाण त्यांनी खूप काळ केलं लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचं संपादन त्यांनी केलं होतं

उजळल्या दाही दिशा झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्याही ललिता ताम्हणे यांनी लिहिल्या आहेत

मृत महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल तिच्या निधनानंतर मिळाला तिचा मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करताना त्यावरचं वेष्टन काढू नये अशी स्पष्ट सूचना दिली होती

स्थानिक प्रशासनाला याची माहिती मिळताच अंतिम संस्काराला उपस्थित सर्वांची तपासणी झाली

साथीचे रोग नियंत्रण कायद्याखाली या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मुंब्र्यात ठाणे महानगरपालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडा एक हजार बेडचं कोव्हीड रूग्णालय उभारणार आहे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल या जागेची पाहणी केली

मिरजेतील युवा शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश म्हेत्रे यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली म्हेत्रे यांनी दोन बँकांमधून कर्ज घेतलं होतं मात्र त्यांची एक एकर द्राक्ष बाग वाया गेल्यामुळे नप्पियातून त्याने विषारी औषध प्राशन केल्याचं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे सोलापूरातला कोरोनाचा वाढता प्राद्भाव तसंच उपाययोजना या मुद्द्यांवरुन महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी पी सिवा संकर यांची नियुक्ती केल्याचं पत्र सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलं आहे

या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे गोवंडीतून हे टेलिफोन एक्सचेंज चालवलं जात होतं याविषयी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाल्यानंतर मुंबई आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी संयुक्तपणे या टेलिफोन एक्स्चेंजवर छापा टाकला तिथून काश्मीरमधल्या सुरक्षाविषयक यंत्रणांना फोन केले जात होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

संचारबंदी शिथिल केल्यानंतर अमरावती शहराची स्थिती काही प्रमाणात सामान्य झाली आहे शहरातले बह्तांश किरकोळ व्यापार उघडल्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांकडून खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या द्कानांसोबत सायकल द्रुस्ती जनरल स्टोअर्स झेरॉक्सची दुकानं चर्मकार असे व्यवसाय उघडले आहेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सवलत दिली आहे

तसा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं आज जारी केला

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे